या दर्घटनेतल्या जखमींवर सरकारी खर्चाने उपचार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत दरम्यान आतपर्यंत राज्यातले एक लाख लोक आपापल्या गावी सुखरूप पोहचले आहेत उर्वरित सर्व स्थलांतरित श्रमिकांना येत्या काही दिवसांत त्यांच्या घरी पोहोचवण्याचं नियोजन झालेलं असून रेल्वेशी सातत्याने समन्वय सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं श्रमिकांनी धीर सोडू नये असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे रेल्वेच्या वेळापत्रकाविषयी रेल्वे आणि शासनामार्फत माहिती दिली जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं दरम्यान या स्थलांतरित प्रवाशांना प्रवासासाठी वैयक्तिकरित्या स्वतंत्र आरोग्य प्रमाणपत्राची आवश्यकता नाही प्रवाशांच्या समूहासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यानं तपासणीनंतर जारी केलेलं आरोग्य प्रमाणपत्रही प्रवासासाठी वैध प्रावा म्हणून प्रोसं असल्याचं म्ख्य सचिव अजोय मेहता यांनी जारी केलेल्या पत्रात म्हटलं आहे

ते पीटीआय या व्त्त संस्थेशी बोलत होते केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल हे काल मुंबईत परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आले होते कंटोनमेंट झोनच्या सीमा बंद कराव्यात तसंच बाधितांचा शोध चाचणी आणि उपचार या त्रिसूत्रीचा प्रभावी वापर करावा असं अग्रवाल यांनी सांगितल्याची माहिती टोपे यांनी दिली कमीत कमी वेळात जास्तीत जास्त चाचण्या कराव्या बाधित रुग्ण शोध घेऊन त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना विलगीकरणात ठेवण्याची सूचनाही अग्रवाल यांनी केल्याचं टोपे यांनी सांगीतलं महाराष्ट्रातल्या एकूण सतरा हजार नऊशे चौऱ्याहत्तर रुग्णांपैकी अकरा हजार तीनशे चौऱ्याण्णव रुग्ण हे मुंबईतले आहेत

ते आज सामाजिक संपर्क माध्यमावरून पत्रकार परिषदेत बोलत होते रोजगार निर्मात्यांना आर्थिक बळ देण्याची गरज व्यक्त करत गांधी यांनी रोजगार आणि रोजंदारीच्या शाश्वतीसाठी आर्थिक मदतीची एक फळी उभारण्याची आवश्यकताही नमूद केली ही लढाई फक्त पंतप्रधान कार्यालयातून लढण्याने विजय मिळणार नाही त्यासाठी अधिकारांचं विकेंद्रीकरण व्हायला हवं असंही गांधी यांनी सांगितल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे

महसूल विभागाच्या एका अधिकाऱ्यानं ही माहिती दिल्याचं पीटीआयचं वेत्त आहे स्थानिक पोलिसांच्या मदतीने मद्यतस्करांविरोधात कारवाई केली जात असल्याचंही या अधिकाऱ्यानं सांगितल्याचं या बातमीत म्हटलं आहे

मेलं इथं भारतीयांची तपासणी आणि ओळखपत्र वितरणाचं काम सुरू झालं आहे

द्वारका इथं दोनशे चोवीस तर पोरबंदर इथं पंचावन्न मजूर अडकले होते या मजुरांना वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना एसटी महामंडळाच्या बसने त्यांच्या गावाकडे पाठवण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

यामुळे हा संपूर्ण परिसर बंद करण्यात आला असून संबंधित डॉक्टरच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी करण्याचं काम आरोग्य विभागानं सुरू केलं आहे जगदूरू नरेंद्रचार्य महाराज संस्थानाच्या वतीने पंतप्रधान मदत निधीला बावन्न लाख रूपये तसंच मुख्यमंत्री मदत निधीला पन्नास लाख रूपयांची मदत देण्यात आली आहे